मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या समितीच्या शिफारसींवरचा कार्यवाही अनुपालन अहवाल आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला त्यावर चर्चा करण्यासाठी अभ्यास व्हावा म्हणून सभागृह काही काळ तहकूब केलं होतं त्यानंतर सभागृह सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडलं ते एकमतानं मंजूर झालं धनगर समाज अहवालाबाबत मंत्रिमंडळ छाननी करीत आहे तोही अहवाल लवकरात लवकर मांडण्याचा प्रयत्न करू असं फडणवीस यांनी दुपारी कार्यवाही अनुपालन अहवाल मांडल्यानंतर सांगितलं मुंबईजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी स्मारकाकडे जाताना घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी संबंधित बोटीच्या मालक चालक याना नोटिस बजावण्यात आली असून नौकानयन सल्लागार के

बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली अनुसूचित जाती जमाती आणि तिर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेत कायदा करणार असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे मराठा समाजाला मिळणारं आरक्षण न्यायालयात टिकलं पाहिजे

त्यासाठी आपण केंद्रसरकारमध्ये आग्रही भूमिका मांडली असल्याचं आठवले यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

हा अर्थसंकल्प तयार करण्याचं काम सुरु झालं असून ते आता प्रगतीपथावर आहे गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयानं चालू आर्थिक वर्षासाठी सुधारित खर्च आणि पुढच्या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी पोलाद वीज गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयांबरोबर बैठका घेतल्या भारताच्या सर्वात दीर्घ अवकाशयात्रेत झे अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं हायसिस या अत्याध्निक पृथ्वी निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण आज सकाळी यशस्वीरित्या केलं

माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या यशाबद्दल झोचं अभिनंदन केलं आहे भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा मोठा विजय असल्याचं ट्विट राठोड यांनी केलं आहे

उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांनी ही माहिती दिली

त्यानुसार बेस्टने नव्या वर्षात येत्या जानेवारीपासून वीज बिलात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे गेल्या सप्टेंबरमध्ये विद्युत नियामक आयोगाने बेस्टला वीज ग्राहकाच्या वीजेच्या बिलात कपात करण्याचे निर्देश दिले होते

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत राबविण्यात येत असलेली गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यातल्या तळा गाळातल्या गाव पाङ्यातल्या सर्व बालकांपर्यंत पोहोचावी यासाठी आरोग्य विभागानं तत्परतेनं मोहीम राबवावी असं आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केलं गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन आज पालघर मधल्या सुंदरम शाळेत करण्यात आलं त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते

या कार्यक्रमा दरम्यान लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं कल्याण श्वे एका उपाहारगृहाला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान मृत्यूमुखी पडला तर एक कर्मचारी जखमी झाला ठाणे जिल्ह्यात आज पहाटे ही दुर्घटना झाली

त्वेर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आगीचं कारण शोधण्याकरता आधिक चौकशी सुरु आहे